ते आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षणात परिवर्तनात्मक सुधारणांसंबंधीच्या संमेलनाचं व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करताना बोलत होते या धोरणाद्वारे विद्यार्थांना जागतिक दर्जा शिक्षण दिलं जाणार असून त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच दिलं जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया पक्का होईल असं ते म्हणाले हे शैक्षणिक धोरण भविष्याचा विचार करुन तयार केलेलं असून यात शिक्षण आणि संशोधनातली दरी कमी केली असून सर्जनशीलतेला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे असं ते म्हणाले आध्रनिक भारताच्या पायाभरणीसाठी हे शैक्षणिक धोरण अत्यंत उपयुक्त असल्यानं त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेनं ही माहिती दिली

ही आजवरची एका दिवसातली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे

तर काल आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

बृहन्मुंबई महापालिकेनं बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना बिहारला परत जाण्याची परवानगी दिली आहे पाटण्याचे पोलीस अधीक्षक असलेले तिवारी गेल्या रविवारी अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी मुंबईत आले होते

मात्र बिहार पोलिसांच्या विनंतीवरून विलगीकरणाचा काळ पूर्ण होण्याच्या आठवडाभर आधीच त्यांना विलगीकरणातून सोडलं असल्याचं बृहन्मुंबई महापालिकेनं सांगितलं दरम्यान सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज अंमलबजावणी संचालनालय ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाली ही चौकशी पुढे ढकलण्याची रियाची मागणी ईडीने फेटाळून लावली होती नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे त्यांच्यावर औरंगाबाद ििं एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपली प्रकृती ठणठणीत असून कोणती चिंता करू नये असं खासदार चिखलीकर यांनी म्हटलं आहे दरम्यान खासदार चिखलीकर यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रवीण चिखलीकर यांच्यावरही औरंगाबाद िके कोरोना विषाणू संसर्गावर उपचार सुरू होते ते या संसर्गातून मुक्त झाले असून उद्या त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे मुंबईत आज पावसानं काहीशी उसंत घेतली आहे मात्र काल सलग तीसऱ्या दिवशीही मुंबईत मुसळधार पाऊस झाला

पावसामुळे कालही मुंबईतल्या अनेक सखल भागांत पाणी साचलं होतं

काल दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर पाण्याचा निचरा झाला जलमय झालेल्या अनेक ठिकाणी पंपाच्या सहाय्यानं पाण्याचा उपसा करावा लागला

आज दिवसभरही मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान शहरात पावसामुळे ठिकठिकाणी उन्मळून पडलेली झाडं हटवण्याचं काम काल पासून सुरु झालेलं काम आजही सुरु आहे रायगड जिल्ह्यात गेले सतत तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर कालपासून जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे मात्र पावसामुळे निर्माण झालेली पुरस्थिती कायम आहे

पावसामुळे शिराळा तालुक्यातले चार पूल पाण्याखाली गेले आहेत जिल्ह्यातले नद्या आणि नाले तूडुंब भरून वाहात आहेत

या बोटींचं प्रात्यक्षिक घेतल्यानंतर त्या नदीकाठच्या गावांना दिल्या जातील सातारा जिल्ह्यातही आता पावसाचा जोर ओसरला आहे

सिंधुदुर्ग जिल्हयातल्या देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पर्जन्यवृष्टी होत आहे त्यामुळे देवघर धरणाच्या पाणीसाठ्यात वेगान वाढ होत आहे त्यामुळे धरणक्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्रातल पाणी नदीपात्रात येऊन पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्यान पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या घोणसरी लोरे नं

नागरीकांनी सतर्क रहाव अस आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केल आहे मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर सिंधुदुर्गातल्या मडुरे आणि गोव्यातल्या पेडणे स्थानकांच्या दरम्यान असलेल्या बोगद्यातल्या काल पडलेल्या संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचं काम सुरु झालं आहे

यामुळे पनवेलहून रत्नागिरी मार्गानं गोव्याकडे जाणाऱ्या आणि याच मार्गानं दक्षिणेतून येणाऱ्या सर्व गाड्या रत्नागिरीऐवजी मिरज पुणे मार्गानं वळवण्यात आल्या आहेत

आणि मग प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत स्वानंदा विरप्रायजेस या नावानं कासा धिं गारमेंट मेकिंग चं औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं यासंदर्भात स्वाती मिस्ती हिने आकाशवाणी दिलेली तिची प्रतिक्रिया ऐकूयात देशातल्या पहिल्या किसान रेल्वे सेवेला आज सुरुवात झाली